महाराष्ट्रस्वयंअर्थसहाय्यिततत्वावरखासगीकौशल्यविद्यापीठस्थापनकरणंआणिकार्यपध्दतीसाठीमार्गदर्शकसूचनातसंचमॉडेलवि धेयकालायाबैठकीतमान्यतादेण्यातआली

त्यासाठीच्यानिविदाप्रक्रियेलाहीमंत्रिमंडळानंमान्यतादिली

पोलिओ लसीकरण तसंच कोविड व्यतिरिक्त तेर आवश्यक आरोग्य सेवांवर कोविड लसीकरण मोहिमेचा परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे

जिल्हारुग्णालय दापोलीआणिकामथेउपजिल्हारुग्णालयंतसंचगुहागर संगमेश्वरआणिराजापूरग्रामीणरुग्णालयांतप्रत्येकीशंभरजणांनालसदिलीजाणारआहे

यालसीकरणासंदर्भातनागरिकांच्यामनातअसलेल्याशंकांचनिरसनकरण्यासाठीकेंद्रसरकारनंविशेषमाहितीजारीकेलीअसूनत्यातलोकांच्याम नातल्याप्रशांचीउत्तरंदिलीआहेत

लसीकरणाच्यानोंदणीसाठीकोणत्याकागदपत्रांचीआवश्यकताआहे लसीकरणासाठीआधारकार्ड वाहनपरवाना मतदारओळखपत्र पक्रिार्ड बॅकेचंकिवापोस्टाचंपासबुक पारपत्र निवृत्तीवेतनासंदर्भातलीकागदपत्र आरोग्यविमा स्मार्टकार्ड मनरेगाजॉबकार्डयापैकीकिकागदपत्रआपल्याछायाचित्रासहनोंदणीच्यावेळीसादरकरावंलागेल आमदारांनीदिलेलंओळखपत्रतसंचकेंद्र राज्यसरकारआणिसार्वजनिकक्षेत्रातल्याकंपन्यांनीकर्मचाऱ्यांनीदिलेलंओळखपत्रंहीग्राह्यधरलंजाईल नोंदणीशिवायखिाद्याव्यक्तीलालसघेतायेईलका याप्रश्नाचंस्पष्टउत्तरनाहीअसंआहे कोविडप्रतिबंधकलसीकरणासाठीनोंदणीअनिवार्यआहे नोंदणीकेल्यावरचलसघेण्याचंठिकाणआणिवेळयाचीमाहितीलाभार्थ्यांनामिळणारआहे

हासणदेशभरातविविधभागातलोहडी मकरसंक्रांती पोंगल भोगाली बिहू उत्तरायणआणिपौषपर्वअशाविविधनावांनीसाजराहोतआहे राष्ट्रपतीरामनाथकोविंद उपराष्ट्रपतीव्यंकय्यानायडू प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीयासणानिमित्तदेशवासियांनाशुभेच्छादिल्याआहेत मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीराज्यातल्याजनतेलामकरसंक्रांतीच्याशुभेच्छादिल्याआहेत आजमकरसंक्रांत संक्रमणअर्थातबदलहोतानापरस्परांचाआदरकरा असंनिसर्गशिकवतो त्यामुळेयासंक्रमणातूनहीआव्हांनांवरमातकरण्याचीप्रेरणाघेऊया परस्परांप्रतीआदर प्रेम जिव्हाळावाढव्या अशाशब्दातमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीराज्यातल्याजनतेलाशूभेच्छादिल्याआहेत बाबासाहेबआंबेडकरमराठवाडाविद्यापीठाचानामविस्तारदिन आजडॉ

त्यानिमित्तउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीराज्यातल्याजनतेलाशुभेच्छादिल्याआहेत

बाबासाहेबआंबेडकरमराठवाडाविद्यापीठनामविस्ताराच्यानिर्णयानंराज्यातस्वातंत्र्य समता किता बंधुत्वाचाविचारअधिकभक्कमकेला प्रगत पुरोगामीविचारांच्यामहाराष्ट्राचीसर्वांगीणविकासाच्यादिशेनंसुरुअसलेलीवाटचालअधिकगतीमानकेलीअसंसांगूनत्यांनीविद्यापीठनामविस्ता राच्यानिर्णयप्रक्रियेतयोगदानदिलेल्यामान्यवरांबद्दलकृतज्ञताव्यक्तकेली प्रजासत्ताकदिनीनवीदिल्लीतराजपथावरहोणाऱ्याध्वजसंचलनातसहभागीहोणाऱ्यामहाराष्ट्राच्याराष्ट्रीयछात्रसेनेच्याचमूलामुख्यमं त्रीउद्दवठाकरेयांनीप्रोत्साहनआणिशुभेच्छादिल्याआहेतदूरदृश्यप्रणालीद्वारेत्यांनीदिल्लीतिशिबीरातसहभागीछात्रसैनिकांशीसंवादसाधला तुमच्यापंखांमध्येशिक्षक मार्गदर्शकांनीबळदिलंआहे

काल साडेसतरा हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

राज्यातल्याग्रामपंचायतीच्यानिवडणुकीसाठीउद्यामतदानहोणारआहे

नांदेडजिल्ह्यातल्याग्रामपंचायतींच्यानिवडणूकीसाठीजिल्हाप्रशासनसज्जझालंअसूनमतदानकेंद्रअधिकारीआणिकर्मचारीमतदान केंद्रावरपोहचतआहेत

प्रधानमंत्री पिक विमा योजनेला काल पाच वर्ष झाली या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे